त्यापूर्वी विधानपरिषदेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी निवेदन करताना कथित सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत या संबंधित सगळ्या व्यवहारांना स्थगिती देण्याची घोषणा केली नागपुरात आज झालेल्या पावसामुळे विधान भवनातला वीजपुरवठा खंडीत झाला होता मात्र योग्य ती खबरदारी घेऊन सोमवारपासून सुरळीत कामकाज सुरू होईल असं सांगून मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केलं

विधिमंडळाच्या श्तिहासात अधिवेशन काळात वीज जाऊन कामकाज बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे असं सांगत सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली